राज्यातल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातल्या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची केंद्रीय गृहसचिवांकडे मागणी राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शक रोड मॅप तयार करण्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं टाटा रुग्णालयाला आवाहन

छत्तीसगडमधे मोओवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन सुरक्षा जवान शहीद दहाजण जखमी आणि

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बळ्कीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बळ्कीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत

कोविडचा वाढता प्राद्भाव पाहता सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणं गरजेचं आहे

ही मागणी मान्य झाल्यानं आता राज्यातल्या लसीकरणाला आणखी गती मिळेल असं मुख्यंमंत्री सचिवालयाकडून आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे राज्यातल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातल्या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे फडनवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली या भेटीत आपण गृहसचिवांना आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रं आणि पुरावे दिले राज्य सरकारकडे हे सगळे दस्तऐवज असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं असं फडनवीस यांनी या भेटीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं दिलेल्या सगळ्या दस्तऐवजांची पडताळणी करून आपण योग्य ती कार्यवाही करू असं गृहसचिवांनी सांगितल्याचं फडणवीस म्हणाले या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी गरज पडली तर न्यायालयातही दाद मागू असंही फडनवीस म्हणाले महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे विकास करणारं सरकार नसून वसूली सरकार आहे अशी टीका केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केली ते आज नवी दिल्ली कें वार्ताहर परिषदेत बोलत होते महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवला जात आहे आणि हे काम राज्यातले मंत्रीच करत आहेत ही अतिशय शरमेची गोष्ट आहे असंही ते म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद यांनी केली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिलं त्यानंतर पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लोकांचा विश्वास उडाला आहे असं या निवेदनात म्हटलं असल्याचं महातेकर यांनी सांगितलं राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शक असा रोड मॅप टाटा रुग्णालयानं तयार करावा असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आज बळि झाली त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद धिल्या कर्क रुग्णालयावरचा अतिरीक्त ताण कमी करण्यासाठी जालना धिं टाटा रुग्णालयाचं क्षेत्रीय केंद्र तयार करावं असं त्यांनी सांगितलं मुख गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग याविषयी तपासणी निदान आणि उपचाराची व्यवस्था या क्षेत्रीय केंद्रामध्ये करता येऊ शकते असं टाटा रुग्णालयाच्या तज्ञांनी सांगितलं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं लड्डपणा आणि जीवनशस्त्रीशी संबंधित आजारामुळे कर्करोगाचा धोका असल्याचं तज्ञांनी निदर्शनास आणून दिलं त्याविषयी समाजात जाणीवजागृती करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी तसंच कर्करोगाबाबत प्रत्येक जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन करावं असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं शहीद दिनानिमित्त आज भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु या क्रांतिकारकांना देश आदरांजली वाहत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे भारतमातेच्या या थोर सुपूत्रांचं बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं ट्विट मोदी यांनी केलं आहे यानिमीत्तानं आज सोलापूर महानगरपालिकेनं परिषद सभागृहात तीनही हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्यासह तिर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जळगावमधे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी तीनही हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

यात एका नक्षल दाम्पत्याचाही समावेश आहे दिनेश उर्फ दयाराम गंगटू नत्तीम नकूल उर्फ सुखालूराम डुमा मडावी निला ऋषी कूमरे आणि शरद उर्फ गोविंदा आतला अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत दिनेश नत्तान भामरागड एरिया कमांडर पदावर कार्यरत होता नीला कुमरे ही कसनसूर दलममध्ये उपकमांडर होती

छत्तीसगडमधे बस्तर विभागातल्या नारायणपूर जिल्ह्यात मोओवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात तीन सुरक्षा जवान शहीद झाले जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस माओवाद्यांनी स्फोट घडवून उडवली त्यात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर किमान दहाजण जखमी झाले आहेत

सलामीचा फलंदाज शिखर धवनचं शतक आज हुकलं

मनसुख हिरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड झाला आहे असं एटीएसनं आज बातमिदारांना सांगितलं वाझेनं मोबाईल फोन सीम कार्ड नष्ट केलं असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे

या प्रकरणात अनेकांचे जाब नोंदवले आहेत मनसूखची पत्नी विमला यांचाही जाब नोंदवला आहे या प्रकरणी आरोपी विनायक शिंदे नरेश गोरे अटकेत आहेत त्यांची चौकशी सुरू आहे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात याआधीच मंजुरी मिळालेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देवून संबंधित कामं वेळेत पूर्ण करावित असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत उमरगा तालुक्यातल्या मुरुम खिल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आज मंत्रालयात बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बठ्कि झाली त्यावेळी ते बोलत होते योजनेवर वाढीव खर्च होऊ नये आणि मंजूर रक्कमेतच योजना पूर्ण व्हावी तसंच योजनेअंतर्गतचं अंशदान रद्द करण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करायचं आश्वासनही बनसोडे यांनी दिलं सोलापूर जिल्ह्यातले रिपब्लिकन पक्षाचे नेते डी एन गायकवाड यांचं आज द्पारी अल्प आजारानं निधन झालं

ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसंच बक्षी हिप्परगे गावाचे माजी सरपंच होते

गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला कोकणात हवामान कोरडं होतं कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली विदर्भाच्या बऱ्याच भागात लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे राज्याच्या तिर भागात कमाल तापमान सरासरी तिकच होतं येत्या दोन दिवसात मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे